पारंपरिक शेतीबरोबरच नवे शोध नव्या पर्यायांचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मध्मक्षिका पालन हा मोठ्या उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे असं सांगत त्यांनी विविध ठिकाणचं शेतकरी याबाबत करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली कोविड प्रतिंबंधक लस सर्वांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं गेल्या वर्षभरात कोरोनायोद्ध्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आता लस आली आहे मात्र तरीही कोरोनाप्रतिंधक नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे याची आठवण त्यांनी करून दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काहीतरी नवीन संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु या असं आवाहन मोदी यांनी केलं याच महिन्यात महिला दिन झाला

तिची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे असं ते म्हणाले आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सुर्वणपदकं भारतानं जिंकली पी व्ही सिंधूनं बी डबल्यू एफ स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं पर्यंटनाच्या बाबतीत दीपगृहांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं होळी तसंच आगामी गुढीपाडवा बैसाकी रामनवमी ईस्टर व्यादी सणांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या

बाबासाहेबांची जयंती आपण संस्मरणीय बनव्या आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना आदरांजली वाहूया असं मोदी म्हणाले कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत नसल्यानं लॉकडाऊनसाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत राज्यातल्या कोविड रुणांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि विर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्याच्या सूचना देण्यात आल्या या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबरच आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवण्याबाबत चर्चा केली

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यात अतिशय झपाट्यान वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचं निदर्शनाला आणून दिलं काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडत असल्याचं त्यांनी सांगितलं एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्यानं घेत नाहीत त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा औषधं अत्यावश्यक सेवा वैद्यकीय सुविधा यांचं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले ऑक्सिजन पुरवठा खाटांचं प्रमाण त्वरेनं वाढवा ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीनं देखील आरोग्य विभागानं त्वरित पावलं उचलावीत असेही निर्देश त्यांनी दिले यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे

लॉकडाऊनचा निर्णय झाला तर कोणताही गोंधळ उडू नये आणि समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या जात आहेत तसंच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचं संतुलन ठेवलं जाईल असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितलं प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी विशेषत वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्यानं उपचार मिळावेत सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावं वियादी निर्णयही या बैठकीत झाले

तीन सामन्यांच्या या मालिकेत प्रत्येकी एक विजय मिळवून दोन्ही संघांनी बरोबरी साधली आहे

गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर विर्दभाच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे राज्यात उर्वरित भागात ते सरासरीएवढचं होतं येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तसंच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेशशाळेनं वर्तवली आहे त्तिरत्र हवामान कोरडं राहिल या काळात मुंबईत आकाश मुख्यतः निरभ्र राहिल